नैनीतालच्या खीमानंद यांनी लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात प्रधानामंत्र्यांनी हे मत व्यक्त केलं हवामानातल्या अनिश्विततेची जोखीम पत्करत देशातले कोटयावधी शेतकरी आज या योजनेचा लाभ घेत आहेत असंही मोदी म्हणाले देशाच्या विकासातल्या नागरिकांच्या योगदानाबद्दलही प्रधानमंत्र्यांनी आभार व्यक्त केले पॅरिस करारांतर्गत पर्यावरण संतूलनासाठी निश्चित केलेलं लक्ष्य भारत लवकरच साध्य करेल अशी ग्वाही पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली

केंद्र सरकारनं आवश्यक अन्न धान्याचे भाव स्थिर राखण्यासाठी वेळोवेळी काही उपाय योजले आहेत यात आयात शुल्क किमान निर्यात मूल्य यांच्या माध्यमातून निर्यात व्यवस्थापन देशांतर्गत उपलब्धता लक्षात घेऊन निर्यात बंदी साठेबाजीला आळा घालण्यासाठी दंड अशा उपायांचा समावेश आहे अशी माहिती केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत असली तरी जनतेच्या सहकार्यानं कोरोनाचा धोका थोपवता येईल टाळेबंदी हा एक पर्याय असला तरी सध्या तो अंमलात आण्ण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं ते नंदरबार दुर्गम भागातल्या नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि तसंच लसीकरणानंतरदेखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतराचं पालन करावं यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आपल्या नंदूरबार दौऱ्यात धडगाव शिल्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात यावा जनतेच्या मनातल्या लसीकरणाबाबतच्या शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवावा असंही त्यांनी सांगितलं त्यांनी आज मोलगी आणि धडगाव धिल्या उपजिल्हा रुग्णालयांना भेट देऊन तिथल्या लसीकरणाचा आढावा घेतला त्यांनी पोषण पुर्नवसन केंद्राला भेट देऊन कुपोषीत बालकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती घेतली जिल्ह्यातल्या नागरिकांचं स्थलांतर रोखण्यासाठी फळबाग लागवड महत्वाची ठरेल त्यादृष्टीनं जिल्ह्यासाठी आणखी फळबाग रोपवाटिका तयार करण्यास शासन सहकार्य करेल असं त्यांनी यावेळी सांगितलं तोरणमाळ पर्यटन विकासाचा सुक्ष्म आराखडा तयार करावा पर्यटन विकासाच्या माध्यमातून तिथल्या रोजगार निर्मिताला चालना देण्यासाठी शासन सहकार्य करेल असं आश्वासन त्यांनी दिलं

याबरोबरच सर्वाधिक लसीकरण केलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोचला आहे

दादर माहीम आणि धारावीत रोजची कोरोना रुग्णांची संख्या पून्हा वाढते आहे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज जे जे रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली लसीकरणाची ही प्रक्रिया खूप सोपी असून जे नागरिक पात्र आहेत त्यांनी न घाबरता लस घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं

ही माहोम पूर्णपणे यशस्वी करून देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी पात्र लोकांनी पुढे येत लस घ्यावी ती पूर्णतः सुरक्षित आहे असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी नागरिकांना केलं आहे धुळे जिल्ह्यातला कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक कुटुंबाचं सर्वेक्षण करायचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत कोरोना प्रतिबंधक नियमांच पालन न करणाऱ्यांवर कारवाई करायचा शिवाही यादव यांनी दिला आहे याशिवाय नियमांचं पालन न करणाऱ्यांची लागलीच कोरोना चाचणी करावी असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत

या सेवेमुळे कोरोनाच्या संकटकाळातही कृषी मालाची वेगानं वाहतूक करणं शक्य झाल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे उलंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे

येत्या दोन दिवसाता राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पड्ण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्याच्या कवठा परिसरात काल मेघगर्जनेसह जोरदार वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला हळद काढणी आणि शेतीची त्तेर कामं सुरू असल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे